पीक कर्जवाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांना कारवाईचा इशारा देशातली पहिली किसान रेल्वे आज देवळालीहून बिहारकडे निघणार प्रण्यातली प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये प्रथम

स्थानिक मागणी हळूहळू वाढण्याची अपेक्षा असल्यानं उत्पादन क्षेत्राला दुसऱ्या तिमाहीत चांगले दिवस येतील असं ते म्हणाले जागतिक मंदीमुळे देशाबाहेरची मागणी मात्र घटणार आहे चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादनाचा दर उणे राहण्याची शक्यताही दास यांनी वर्तवली रिझर्व बँकेनं काल जाहीर केलेल्या चालू आर्थिक वर्षातल्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे

गृहनिर्माण ग्रामीण आणि इतर प्राधान्यक्षेत्राना अतिरिक्त वित्तसहाय्य देण्याचा निर्णयही आज रिझर्व बँकेनं घेतला बिगर बँकीग वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त पुरवठा संस्थासाठी निधी उपलब्धता सुधारण्याकरता नाबार्ड ला पाच हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे तसंच गृहनिर्माण क्षेत्रातल्या निधीचा ओघ सुधारण्यासाठी नॅशनल हाऊसिंग बँकेला पाच हजार कोटी रुपयांची विशेष तरलता सुविधा देण्यात येणार आहे

प्राधान्य क्षेत्रातल्या कर्जपुरवठ्यासाठी बँकांना प्रोत्साहन देण्यात येईल

आर्थिक अडचणीमुळे कर्ज परतफेड करु न शकणाऱ्या सुक्ष्म मध्यम आणि लघू उद्योजकांच्या कर्जाची पुनर्रचना करण्याची परवानगीही रिझर्व्ह बँकेनं काल दिली आहे

चीन सीमा भागात शांतता प्रस्थापित करायची असेल तर चीननं सीमा भागातलं आपल सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगानं राबवायला हवी असं भारतानं काल पुन्हा स्पष्ट केलं भारत आणि चीनदरम्यान विशेष प्रतिनिधी पातळीवर काल दूरध्वनीद्वारे चर्चा झाली सीमा भागातला तणाव दूर करण्यासाठी सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया वेगानं राबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नंतर वार्ताहर परिषदेत सांगितलं पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारताचे माजी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना कुठल्याही आडकाठी शिवाय भारतीय राजद्तांना भेटण्याची परवानगी मिळायला हवी अशीच भारताची भुमिका असल्याचं त्यानी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं जाधव यांच्या संदर्भात पाकिस्तानकडून कुठल्याही प्रकारचा संपर्क केला गेलेला नाही असं ते म्हणाले

कर्ज महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्यानं पीक कर्ज वाटप करावं अशा सूचना देऊन कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तसंच मंजुर पीक कर्जाचं कमी प्रमाणात वाटप करणाऱ्या बँकांवर कारवाई करा असे निर्देश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत

विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आली यावेळी ते बोलत होते

किसान रेल्वे माल वाहतुकीच्या दरात सवलत जाहीर केल्यानंतर आता भारतीय रेल्वे आजपासून शेतमालाच्या वाहतुकीसाठी विशेष किसान रेल्वे सुरू करते आहे पहिली गाडी आज महाराष्ट्रातून बिहारकडे निघणार आहे अधिक माहिती मच्या प्रतिनिधीकडून भाजीपाला आणि फळासारख्या नाशवंत मालाला लवकरात लवकर बाजारपेठ उपलब्ध व्हावी यादृष्टीनं नियोजन केलेली पहिली किसान रेल्वे आज नाशिक जिल्ह्यातील देवळाली हून बिहार मधल्या दानापूर बिहार कडे रवाना होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर दूरदृश्य प्रणालीद्वारे या गाडीचा शुभारंभ करतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना किसान रेल्वे सुरु करण्याची घोषणा केली होती सध्या साप्ताहिक पद्धतीनं ही रेल्वे धावणार असून नंतरच्या काळात गरजेनुसार फेऱ्या आणि थांबेही वाढवण्यात येणार आहेत आजपासून सुरु होणारी पहिली किसान रेल्वे नाशिक रोड मनमाड जळगाव भुसावळ बुऱ्हाणपूर इटारसी खांडवा जबलपूर प्रयागराज आणि दीनदयाळ उपाध्यायनगर मार्गे बिहारमध्ये जाईल मार्गावरील शेतकऱ्यांकडील भाजीपाला फळे फुले आणि अन्य नाशवंत मालाची वाहतूक या किसान रेल्वेमार्फत केली जाणार आहे

या स्पर्धेचं आयोजन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं केलं होत

कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करुन चेहऱ्यावरील हाव भाव ओळखणारी द्रष्टि ही संगणकीय मंत्रणा डाएट च्या चमूनं तयार केली आहे या सोफ्टवेअरला एक लाख रुपयां च पहिलं बक्षीस् मिळालं

डॉक्टर सुनीता ढवळे यांनी संघाचं नेतृत्व केलं आकाशवाणीकडे त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली

केंद्र सरकारनं यासंबंधीचे आदेश जारी केले असून कटक मंडळांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं आहे

दुध भकटी मूलं आणि स्तनदा मातांच्या सुदूढ आरोआणि व पोषणासाठी उपयुक्त असल्याने दूध भुकटीचं पॅकिंग करून अमृत आहार योजनेत ती मोफत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे

अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वद्र या द्ध भूकटीच्या पाकीटांचं वितरण करण्यासाठी परिपूर्ण नियोजन करण्यात यावं असे निर्देश ठाकूर यांनी दिले आहेत निधन सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आणि श्रीराम शिक्षण संस्थेचे संस्थापक शामराव पाटील यांचे काल निधन झालं

निधन शिंगोटे पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचं काल अल्प आजारानं निधन झालम

मुंबईत सखल भागात कालही पाणी साचलं पण द्रपारनंतर पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यानं जलसाठा सुधारला आहे पालघर जिल्ह्यात काल तिसऱ्या दिवशी ही पावसानं सकाळ पासून चांगली हजेरी लावली सकाळी पावसाचा जोर जास्त होता मात्र त्यांनतर आता मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू झाला रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सावित्रीचे पाणी कमी झालं तरी कुंडलिका धोक्याच्या खुणेवरून वाहत होती रत्नागिरी आणि सिंधूदर्ग जिल्हयात पावसानं काल सकाळपासूनच विश्रांती घेतली नद्यांची पाणी पातळी ओसरली वारा पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम आता सुरु आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे

धरणातून चार हजार चारशे क्यूसेक विसर्ग वारणा नदीत सुरू आहे सांगली जिल्ह्यासाठी एन डी आर एफ च्या दोन टीम आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहे

कोकणात दोन बोग्द्यांमधील सुरक्षा भिंत कोसळल्याने कोकण रेल्वे ची वाहत्क पूणे मिरज मार्गे वळवण्यात आली आहे हवामान राज्यातला पावसाचा जोर ओसरला असला तरी आजही कोकणात सर्वत्र पश्चिम महाराष्ट्रात अनेक तर विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची सक्यता आहे कोकणात काही ठिकाणी जोरदार सरी हजेरी लावू शकतात

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार